राज्यात कोविड संसर्गाच्या द्सऱ्या लाटेला सुरुवात होत असून कोविडच्या तपासण्यांमध्ये वाढ करणं बाधितांचं विलगीकरण तसंच कोविड लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी केल्या आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीत दाखल झालेले टोपे पत्रकारांशी बोलत होते नागरिकांनी योग्य काळजी घेणं तसंच गांभीर्यानं वागणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

केरळमधले ज्येष्ठ नेते पी सी चाको यांनी काल काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दिल्लीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात पवार यांनी चाको यांचं स्वागत केलं यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी आपल्या अधिकाराचा द्रुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमधले सर्व घटकपक्ष मिळून काम करतात काही समस्या येतात त्यावर चर्चेतून तोडगा काढला जातो असं सांगतानाच ग्रहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची शक्यता पवार यांनी फेटाळून लावली रेल्वेचं खाजगीकरण केलं जाणार नसल्याचं रेल्वेमंत्री पिय़ष गोयल यांनी काल लोकसभेत सांगितलं रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती असून ती कायम तशीच राहील असं त्यांनी नमूद केलं

बँकांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या देशाची आर्थिक नाडी बँकांच्या हाती आहे त्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक विकासात बँकाच महत्वपूर्ण भूमिका बजावतात याची जाण केंद्र सरकारला असल्याचं त्यांनी नमूद केलं ज्या राष्ट्रीयकृत बँकांचं खासगीकरण होईल त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क आणि फायदे अबाधित राहतील अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली केंद्रीय मंत्रिमंडळानं विकास वित्त संस्थेच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे काल या अन्षंगानं घेण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या अशा घटनांचं वार्तांकन करताना यासंदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करावं तसंच पोक्सो कायदा बाल न्याय सुधारित अधिनियम अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याशी निगडित घटनांचं वृत्तांकन करतानाही पीडीताबाबत पुरेपूर संवेदनशीलता जपण्यात यावी माध्यम प्रतिनिधींसाठी यासंदर्भात विशेष जागृती कार्यशाळांचं आयोजन करण्यात यावं असे निर्देशही डॉ

या मोहिमेअंतर्गत समितीकडे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित सर्व प्रकरणं निकाली काढण्याच्या तसंच त्रुटी असलेल्या अजाँबाबत अर्जदाराकडून त्रुटींची पूर्तता करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि पीएच डी करण्यासाठीही अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात याव असंही देशमुख म्हणाले

नगरपंचायतींप्रमाणेच क आणि ड दर्जाच्या महानगरपालिकांच्या क्षेत्रातल्या अंगणवाडी मदतनीसांना अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नतीनं नियुक्ती देताना विचारात घेण्यात यावं असंही ठाकूर यांनी सांगितलं वस्त्रोद्योगाची क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचे प्रश्न सकारात्मक पद्धतीनं सोडवण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

एससीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे

परीक्षेत यापैकीच प्रश्न विचारले जातील असं नाही असं परिषदेकड्रन स्पष्ट करण्यात आल आहे

कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी शिंदे यांना काल दिल्लीत लोकमत माध्यम समुहाचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सिद्धेश्वर बिराजदार यांनाही महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात बीड जिल्ह्यातल्या दोन तर नांदेड परभणी उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हा शल्य चिकीत्सक तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार यंत्रणा स्थापन करुन या केंद्रावर सनियंत्रण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली औरंगाबाद जिल्ह्यातला कोविड संसर्ग तातडीनं आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी नियमांच पालन करण आवश्यक आहे सर्व धर्मगुरूंनी आपल्या स्तरावर नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगत कोविड नियमावलीचं काटेकोर पालन करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे कोविड उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं विविध धर्मगुरूंसोबत काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते हिंगोली जिल्ह्यात मर्यादेपेक्षा अधिक वऱ्हाडी जमवलेल्या चार लग्न सोहळ्यांवर काल कारवाई करण्यात आली संबंधित वध् वर विवाह सोहळ्याचे आयोजक तसंच सोहळ्यांना हजर असलेल्यांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नागरिकांनी नियमाचं पालन करावं अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक कलासागर यांनी दिला आहे ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते बाजारपेठेत होणारी गर्दी कमी करण्यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं कलासागर यांनी सांगितलं

यामध्ये औरंगाबाद इथल्या एएम न्यूज या खासगी वृत्तवाहिनीचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसंच प्रसिद्ध अभिनेते खींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचा समावेश आहे या सर्वांनी आयसीआयसीआय एचडीएफसी आणि इतर बँकातील निष्क्रिय खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती

या सर्वांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

यात उस्मानाबाद जिल्हा औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकावर तर राज्यातून तिसऱ्या स्थानावर राहिला आहे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी ही माहिती दिली

भाविकांना दर्शनासाठी येण्याची परवानगी नसल्यानं संस्थानच्या वतीनं सकाळी झालेल्या महापुजेचं ऑनलाईन प्रसारण करण्यात आलं

नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी ही माहिती दिली

पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं दोन एक अशी आघाडी घेतली आहे

नागरिकांनी या निर्णयाचा लाभ घ्यावा आणि मालमत्ता तसंच पाणीपट्टीची थकबाकी जमा करावी असं आवाहन पवार यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील आदिवासी क्षेत्र असलेल्या गारगोटवाडी या गावाने माझा गाव सुंदर गाव अभियानात सहभाग घेतला आहे गावातल्या युवकांनी गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे